प्रश्नोत्तराच्या तासात दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर उत्तर देत असताना काँप्रेससह द्रमुक बह्जन समाज पार्टी आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून लोकशाही वाचवा अशा आशयाचे फलक झळकावत गदारोळ केला

चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजेच बालअश्मीलते बाबतचे धोके आणि त्याचे समाजावर होणारे दुष्परिणाम याचं आकलन करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आज राज्यसभेत सादर करण्यात आला नोकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या सात दिवसापासून मुंबईत आझाद मद्योनावर मराठा तरुणांचं आंदोलन सुरू असून आज सकाळी या आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली राज्य सरकार याचिकाकर्त्यांचे वकील आणि नगरविकास खात्याचे सचिव यांच्यात आज संध्याकाळी साडेचार वाजता या बाबत संयुक्त बक्कि होणार असून राज्य सरकार या प्रश्नावर तोडगा काढेल असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरू आहे असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे राज्यपालांनी काल रायगड किल्ल्याला भेट देऊन शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं तसंच राजमाता जिजाऊंच्या समाधीच दर्शन घेतलं शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन नवी उर्जा मिळाली असही यावेळी बोलताना राज्यपालांनी सांगितलं रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं

वरळीतल्या नेहरु सेंटर इथं आज संध्याकाळी महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी पुरस्कारांचंही वितरण होईल

त्याशिवाय माहितीपट लघुपट आणि अनिमेशनपटांमधल्या दर्जेदार कलाकृतींना सुवर्ण आणि रौप्य शंख तर विविध स्पर्धा विभागांमधल्या विजेत्यांना रोख बक्षिसं दिली जातील पदार्पणातल्या दिग्दर्शनासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कारही आज दिला जाणार आहे

जखमींपक्ती दोघांची प्रकृती गंभीर आहे

महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात झरे गावाजवळ काल रात्री एक जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात जीपमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण वाचला आहे हे सर्वजण साताऱ्यात चितळी इथं एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे अहमदनगर जिल्ह्यात राजूर तालुकातल्या अकोला इथं सुधारित नागरिकत्व कायदा सी ए ए आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी एन आर सी च्या समर्थनार्थ नागरिकांनी काल भव्य तिरंगा रॅली काढली माझं राष्ट्र सर्व श्रेष्ठ राष्ट्रं हे ब्रीद घेऊन देशातल्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन नवं राष्ट्रं निर्मितीचं स्वप्नं पूर्ण केलं तर जगाच्या नकाशावर भारत सर्वोच्च स्थानी जाईल असं पतित पावन संघटनेचे राज्य अध्यक्ष आणि इतिहासकार सोपानराव देशमुख यांनी यावेळी सांगितलं लातूर तालुक्यात बोरी इथंही सी ए ए आणि एन आर सी च्या समर्थनार्थ काल रॅली काढण्यात आली

संमेलनाच्या अध्यक्षपदी ललीता गादगे होत्या पत्रकार गंगाधर डांगे यांना यावेळी लोकसंवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातल्या ईलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी शाखेच्या विध्यार्थ्यांनी बास्केटबॉल सामन्यात वापरला जाणारा स्कोअर बोर्ड अर्थात गुणफलक तयार केला आहे तो बाजारातल्या किमतीपेक्षा खूप स्वस्त आहे अशा मुलांचे कॅम्पस इंटरव्हा अर्थात विद्यापीठातचं मुलाखती घेऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता देशातल्या विविध कंपन्यांना निमंत्रित केलं जाणार आहे अशी माहिती शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव नरेंद्र चव्हाण यांनी दिली

या अवकाळी पावसामुळे फळबागांना फटका बसण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे वाशीम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेली डव्हा यात्रा सुरू झाली आहे